मेरीकॉमनं स्वर्ण पदक पटकावलं पावसाची तूट आणि अपु या सिंचन सोयीमुळे शेतक यांच्या कृषी उत्पादनावर विपरीत परिणाम होत होता मात्र राज्यात जलय्क्त शिवाराच्या माध्यमातून मोठया प्रमाणावर लोकसहभागातून कामं करण्यात आली त्यामुळे भूगर्भातील पाणी पातळीत वाढ झाली आहे

एग्रोव्हीजन प्रदर्शनामुळे नव्या तंत्रज्ञानाचा परिचय शेतक यांना होत असल्यानं शेतक यांचं उत्पन्न द्रप्पट करण्यात एग्रोव्हीजन मैलाचा दगड ठरेल असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं रेशीमबाग मैदानावर आयोजित दहाव्या अॅग्रोव्हीजन प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते केंद्रीय मंत्री श्री

शेतक यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शेतीपूरक व्यवसाय उद्योग महत्वाचे असून ज्या दिवशी एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही त्यादिवशी आमच्या प्रयत्नांना यश आले असे म्हणता येईल केंद्र सरकारने कृषी क्षेत्रात मोठया प्रमाणात गुंतवणूक केली असून कृषी विकासाच्या विविध योजना आखल्या आहेत

यामुळे देशातील शेतक यांना सिंचनाच्या सोयी उपलब्ध होतील आणि पर्यायाने उत्पन्न वाढेल असे केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंग यांनी सांगितलं एग्रोव्हीजन प्रदर्शनीची स्मरणिका आणि डिरेक्टरीचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं

मध्यप्रदेश आणि मिझोराम मधल्या विधानसभा निवडण्का फक्त चार दिवसांवर येऊन ठेपल्या असल्यानं राजकीय पक्षांचा प्रचार शिगेला पोहचला आहे भाजप आणि कॉग्रेस दोन्ही पक्ष एकमेकांवर जोरदार राजकीय हल्ले करत आहेत आज दिवसभरात दोन्ही पक्षांचे प्रम्ख नेते दोन्ही राज्यांच्या वेगवेगळया भागांत प्रचारसभा घेत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मध्यप्रदेशमधल्या छत्तरप्रमध्ये प्रचारसभेला संबोधित करत आहेत

केंद्र सरकारनं पंतप्रधान मातुवंदना योजनेमार्फत गेल्या गुरूवारपर्यंत सोळाशे कोटी अड्डावन लाख रूपये मातांच्या बँक खात्यांमध्ये थेट हस्तांतरित केले आहेत ही आकडेवारी डिजिटल आर्थिक समावेशन केंद्राकडून प्रसिध्द केली गेली केंद्रानं हस्तांतरीतासाठी एक सोफ्टवेअरची संकल्पना आणि आरेखन करून त्याची निर्मिती केली आहे

या योजनेअंतर्गत पहिल्यांदा गर्भवती मातांना तीन टप्प्यात पाच हजार रूपयांचं हस्तांतरण थेट त्यांच्या बँक खात्यात केलं जातं टपाल विभागाने मोठा काळ अविरत सेवा देऊन देशभरातील जनमानसात विश्वासाचे स्थान मिळवले आहे ही विश्वासार्हता लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बँकिंग आणि इतर व्यवहारांची जबाबदारी टपाल खात्याकडे सोपवली त्यामुळे डिजीटल मीडियाच्या य्गातही हा विभाग अधिक प्रभावीपणे काम करेल असा विश्वास पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी आज अमरावती इथं व्यक्त केला भारतीय टपाल विभागातर्फे अमरावती इथल्या संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहात जिल्हास्तरीय टपाल प्रदर्शनाचे उदघाटन करताना ते बोलत होते दीडशे वर्षांहन अधिक मोठी परंपरा असलेल्या बडा जैन मंदिराच टपाल कव्हर अनावरण पालकमंत्र्यांच्या हस्ते यावेळी झाल हा महत्वाचा आणि ऐतिहासिक दिवस असल्याचे सांगून श्री पोटे पाटील म्हणाले की पूर्वी गावात पोस्टमन आला की सगळा गाव गोळा होत असे आज डिजीटल संपर्कसाधनांमुळे संपर्क गतिमान झाला मात्र दीर्घ काळाच्या सेवेमुळे टपाल खात्यावर नागरिकांचा विश्वास कायम आहे त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी बँकिंग आणि विविध सेवांची जोड देऊन टपाल खात्याची सर्वदर उपलब्ध असलेली यंत्रणा आणि सेवा अधिक व्यापक केली आहे देशातील दीड लाखांहन अधिक पोस्ट कार्यालयात इंडिया पोस्ट पेमेंट बॅंकेसारखी सेवा लागू होत आहे त्याशिवाय पासपोर्ट आधार अशा अनेक सेवा पोस्टाकडुन उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत देशामध्ये पंतप्रधान उज्वला योजना स्रु झाली आणि देशातील लाखो घर धूर म्क्त प्रद्षण म्क्त आणि आरोग्यय्क्त झाली आहेत

त्यामुळे आमचा ख्प फायदा झाला आहे

गौ या थापाव्या लागत होत्या आणि भाकरी करतांना ख्प त्रास व्हायचा

पहिले उशीर व्हायचा

म्लांनापण शाळेत जायला उशीर होत नाही आणि घरामध्ये ध्कट होत नाही माणसांपण ध्कटापासून ख्प त्रास व्हायचा त्यामुळं या प्रधानमंत्री उज्वला योजनेतून गॅस मिळाल्यामुळे आम्हाला खुप फायदा झाला आहे दिल्लीमध्ये स्रू असलेल्या महिलांच्या जागतिक म्श्टिय्ध्द अजिंक्यपद स्पर्धेत भारताची अव्वल म्श्टीयोध्दा एम

मेरीकॉमनं सुवर्ण पदक पटकावलं

मेरीकॉमचं जागतिक म्श्टिय्ध्द अजिंक्यपद स्पर्धेतलं हे सहावं स्वर्ण पदक आहे या कामगिरीसह मेरीकॉमनं आयर्लंडच्या केटी टेलरचा पाच विजेतेपदांचा विक्रम मोडीत काढत नवा विश्वविक्रम नोंदवला आहे राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांनी या विजयाबद्दल मेरीकॉमचं अभिनंदन केलं आहे नवोदित सोनिया चहलला या स्पर्धत रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं कारचा टायर फुटून ताबा सुटल्यानं कोल्हापूर रत्नागिरी मार्गावरील आंबेवाडीजवळील रेडे डोहात ही कार पाण्यात ब्डाली या दुर्घटनेत चार अल्पवयीन म्ली आणि एका महिलेसह पाच जणांचा मृत्य् झाला कोल्हापूर रत्नागिरी रस्त्यावर आंबेवाडी नजीक करवीर ताल्क्यात रेडे डोह नावाचा एक छोटा तलाव आहे या तलावात शुक्रवारी पहाटेच्या वेळी रत्नागिरीच्या दिशेने जाणारी एक तवेरा कार टायर फुटून कोसळली

अखिल भारतीय मराठी नाटय परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला

लखनौ इथं सुरू असलेल्या सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत आज सायना नेहवालसह अन्य सात भारतीय बॅडमिंटनपटू उपान्त्य फेरीत खेळणार आहेत

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा हर्षदा देशमुख यांच्या हस्ते या प्रभात फेरीचे उद्घाटन होणार असून जास्तीत जास्त शाळा महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी या प्रभात फेरीत सहभागी व्हावे असे आवाहन समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आय्क्त माया केदार यांनी केले आहे

बाबासाहेब आंबेडकर चौक इथून प्रभात फेरीला सुरुवात होईल बसस्थानक शासकीय विश्रामगृहमार्गे सामाजिक न्याय भवन इथं आल्यानंतर प्रभात फेरीचा समारोप होईल असे समाज कल्याण विभागामार्फत कळविण्यात आले आहे

यात हॅण्डलूमवर उत्कृश्ट कलाकृती करणा या विणकरांद्वारे विणलेले कॉटन आणि विविध प्रांतातील सिल्क साडया ड्रेस मटेरियल्स सुटस स्टोल्स क्र्ता क्र्ती द्पट्टे यासह फॅशन ज्वेलरी आणि गृह सजावटीचे विविध आकर्शक आणि उत्पादने उपलब्ध आहेत डॉ ज्योती लांजेवार यांच्या कवितांनी दलितांच्या वेदनेलाच नव्हे तर राजकीय आणि आर्थिक वेदनेलाही वाचा फोडण्याचे काम केलं असं सांग्न केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी त्यांना शब्दस्मनांजली अर्पण केली डॉ लांजेवार यांच्या लेखणीतून साकारलेल्या वादळ उठणार आहे या कवितासंग्रहाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते त्यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त लोकवाङ्मय गृहाच्या वतीनं शंकरनगर येथील श्रीमंत बाबूराव धनवटे सभाग़हात प्रकाशन सोहळा पार पडला अध्यक्षस्थानी वनराईचे विश्वस्त डॉ गिरीश गांधी होते